काँग्रेस पक्ष आज ग्रजरात मधून लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराला सुरुवात करत आहे पक्ष अध्यक्ष राहुल गांधी संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडी अध्यक्ष सोनिया गांधी पक्ष सरचिटणीस प्रियांका गांधी वाड़ा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज अहमदाबाद इथं साबरमती आश्रमात प्रार्थना सभा घेऊन महात्मा गांधी यांना अभिवादन केलं काँग्रेस पक्ष कार्यकारिणीची आज अहमदाबाद मध्ये बैठक होणार आहे

गांधी हे ओसामा बीन लादेलना ओसामाजी आणि हाफीज सईदला साहब संबोधणाऱ्यांच्या यादीत समावीष्ट झाल्याची टीका विधि आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी केली आहे त्यांनी समाज माध्यमांवर प्रतिक्रीया नोंदवताना यापुर्वी दिग्वीजय सिंह यांनी ओसामाजी आणि हाफीज सईद साहब म्हटल्याचा उल्लेख केला दरम्यान काँग्रेस प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी भाजपं आणि काही माध्यमं राहुल गांधी यांच्या विधानाचा विपर्यास करत असल्याचा आरोप केला आहे

परराष्ट्र सचिव विजय गोखले आणि अमेरिकेचे परराष्ट मंत्री मायकल पोम्पियो यांच्यात काल संध्याकाळी वाशिंग्टनमध्ये बैठक झाली

आमच्या प्रतिनिधीनं दिलेल्या माहिती नुसार वाणिज्य आणि उद्योग मंत्री या मेळाव्याचं उदघाटन करणार आहेत

शहरातल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगुहात आज संध्याकाळी हा प्रस्कार वितरण सोहळा होणार आहे सांगली जिल्ह्यातल्या बलवडी इथले साहित्यिक भाई संपतराव पवार आणि प्रख्यात अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत

एप्रिल व मे या दोन महिन्यात टँकरची मागणी प्रन्हा वाढण्याची शक्यता असूनत्यासाठी तातडीने गावांची पाहणी करून गावातील नजीकचे पाणीस्त्रोत सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध करण्याचा प्रयत्न महसूल खात्याकडून होत आहे

पुरुष दुहेरीच्या उप उपांत्यपूर्व फेरीत काल भारताचा रोहन बोप्पण्णा आणि कॅनडाच्या डेनिस शापोव्हालोव्ह या जोडीचा पराभव झाला

प्रज्ञेश ग्णेश्वरन हा एकमेव खेळाडू पुरुष एकेरीत भारताचं प्रतिनिधीत्व करत होता

काल राजस्थानात पोखरण इथं झालेल्या या चाचणीत अग्निबाणानं लक्ष्याचा अच्रक वेध घेतला या यंत्रणेमुळे संरक्षण दलाच्या तोफखान्याच्या क्षमतेत मोठी वाढ होणार असल्याचं याबाबतच्या व्रत्तात म्हटलं आहे

या बियाणाच्या उत्पादनासाठीसाठी तंत्रज्ञान प्रवणाऱ्या अमेरिकन कंपनीच्या रॉयल्टीच्या रकमेतही सुमारे पन्नास टक्क्यांची मोठी घट करण्यात आली आहे